दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रासह दिल्ली राजस्थान गुजरात छत्तीसगढ पश्चिम बंगाल आदी आठ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन कॅबिनेट सचिव राजीव गौबा आरोग्य सचिव राजेश भूषण तसेच नीती आयोग सदस्य डॉ

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून सिरम इंस्तीट्युटबरोबरही चर्चा सुरु आहे महाराष्ट्रातील लसीकरण पद्धती लसीचे वितरण याबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र कृतीगटाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती या बैठकीत पंतप्रधानांना दिल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं

श्रींगला जम्मूमधल्या नगरोटा इथं उधळलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची तसंच सुरक्षा आणि दहशतवादाविरोधातील लढाईवर या कटाच्या होणाऱ्या परिणामांची माहिती परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला यांनी निवडक देशांच्या राजदूतांना काल दिली

कोरोना परिस्थितीमुळं एकाच वेळी कमी संख्येनं राजदूतांना बोलावून माहिती दिली जात आहे आंतरराष्ट्रीय समुदायाला अधिकाधिक प्रमाणात माहिती देता यावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयामार्फत माहिती सत्र आयोजित करण्यात आली आहेत काल राजदूतांना घटनेची सविस्तर माहिती देतानाच घटनास्थळावरून जप्त केलेल्या साहित्याची यादीही वाचून दाखवण्यात आली या साहित्यावरून हे दहशतवादी पाकिस्तानातूनच आल्याचं स्पष्ट होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तसंच प्राथमिक तपासानंतर हे दहशतवादी जैशे महंमद या संघटनेचे असल्याचं सिध्द होत असून नियोजित हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठींबा देण्याच्या धोरणाचं निदर्शक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

त्याचं नामकरण निवार असं करण्यात आलं असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काल तामिळनाडूमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला पद्दचेरीच्या अरियालूर आणि कराईकल भागात तसंच चेन्नई आणि आसपासच्या परिसरात अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री पळणीसामी यांनी तातडीची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला खबरदारीचा उपाय म्हणून वादळाच्या प्रभावी क्षेत्रात आजपासून बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

नागरिकांना कोणत्याही वाहनातून प्रवास न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडापड्डी पळणीस्वामी आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्याशी केलेल्या चर्चेत मोदी यांनी या राज्यांना केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं वादळग्रस्त राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना निरामय जीवन लाभावं यासाठी आपण प्रार्थान करीत असल्याचं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या परिषदेचं उद्वाटन होणार असून समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू एका सत्रामध्ये सहभागी अधिकारीवर्गाला मार्गदर्शन करणार आहेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्यघटनाकर्त्यांनी पक्षीय विचारधारा आणि व्यक्तिगत मत आणि मतभेद यांच्या पलीकडे जाऊन राज्यघटना तयार केली लोकशाही मूल्यांना धक्का देण्याचे प्रयत्न होत असल्याचे अनेकवेळा दिसत असताना पिठ्सीन अधिकाऱ्यांची वाढती जाबाबदारी बदलती आणि अधिक सक्रीयतेची गरज असणारी भूमिका याविषयी या परिषदेत उहापोह होणार असल्याचं बिर्ला म्हणाले

शिवशंकर यांना आज सकाळी अटक करण्यात आली कस्टम विभागांनं ही कामगिरी केली असून त्यांना आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एक दिवसाच्या तिरुपती दौऱ्यावर आहेत या भेटीत ते तिरुपती इथं श्री वेंकटेश्वराचं दर्शन घेणार आहेत

शीख समुदायातर्फे हा दिवस समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यानिमित्त त्यांना अभिवादन केलं असून त्यांची शिकवण आचरणात आणावी असं आवाहन केलं आहे गुरू तेगबहाद्दर यांनी सर्वसामान्य माणसाचे अधिकार आस्था यासाठी समर्पण केल असं त्यांनी आपल्या ट्वीटरवरील अभिवादन संदेशात म्हटलं आहे छापे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबईतील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं आज सकाळी छापे घातले

गोगोई आसामचे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांना आज सकाळ पासून आसाममधल्या सर्व स्तरातल्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली माजी मुख्यमंत्री गोगोई यांचं काल गुवाहटीमध्ये निधन झालं त्यांचं पार्थिव गुवाहाटीमधल्या कॉंग्रैसच्या कार्यालयात तसंच पुढे शंकरदेव कलाक्षेत्र इथं काही काळ दर्शनासाठी ठेवलं होतं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार